या जनगणनेसाठी फक्त एक प्रशावली असेल असं गृहमंत्रालयानं सांगितलं आहे येत्या एप्रिल महिन्यापासून सर्प बिर महिन्यापर्यंत ही जनगणना चालणार आहे

त्यापैकी सातजणांची प्रकृती गंभीर आहे गंभीररीत्या जखमी झालेल्या प्रवाशांना कक्रि इथल्या रुग्णालयात दाखल केलं आहे दाा धुक्यामुळे एका मालगाडीला ही गाडी धडकल्यानं हा अपघात झाल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे रेल्वेचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान घ जास्थळी पोचले असून बचाव कार्य सुरु आहे

दोन शियात चालणाऱ्या या अधिवेशनाचं पहिलं सत्र अकरा फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र दोन मार्यपासून तीन एप्रिलपर्यंत चालेल

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत कश्मीरप्रश्व उपस्थित करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं काल रात्री पुन्हा केला त्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर कडाडून ींका केली आहे पाकिस्तानला भारताशी सुरळीत संबंध ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांवर त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं भारतान म्हा झे आहे कश्मीर प्रश्वी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला चीन वगळता कुणाचाही पाठिंबा मिळवता आलेला नाही पाकिस्ताननं सांगितलेली चिंताजनक स्थिती किंवा केलेले निराधार आरोप संयुक्त राष्ट्रात कोणालाही विधासार्ह वा क्री नाहीत असं संयुक्त राष्ट्रातले भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी सय्यद अकबरउद्दीन यांनी सांगितलं

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी न्हाई अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं विनंती केल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे

नवी दिल्ली धिल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या पुढच्या सत्राच्या अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठीची अंतिम मुदत उद्यापर्यंत वाढवली आहे

दहशतवादाला अर्थसहाय्य करणाऱ्यांविरुद्ध कडक जागतिक कारवाईची गरज असल्याचं संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हा झें आहे ते आज नवी दिल्ली धिं रायसिना संवाद या परिषदेत बोलत होते अशा देशांना राजनैतिक दृष्टया एक पाडलं पाहिजे त्यांना भागीदार मिळू नये याची काळजी घेतली पाहिजे असं ते म्हणाले

आर्थिक कृती कार्यक्रम दलाह्रारे अशा देशांना काळ्या यादीत केणं हा दहशतवादाला आळा घालण्याचा चांगला उपाय आहे असंही रावत म्हणाले आखाती देशात निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असा विबास इराणचे परराष्ट्रमंत्री जवाद झरीफ यांनी व्यक्त केला आहे दिल्ली इथं आयोजित रायसिना संवादात ते काल बोलत होते भारत हा या क्षेत्रातला महत्त्वाचा देश आहे असंही ते म्हणाले इराणचे जनरल कासीम सोलेमानी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेला तणाव निवळावा अशी इराणची इच्छा आहे मात्र त्यासाठी अमेरिकेशी चर्चा करणार नाही असं त्यांनी सांगितलं

भारताला आखाती भागात शांती सुरक्षा आणि स्थैर्य हवं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हा जिंय असं झरीफ यांनी सांगितलं भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि झरीफ यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपशीय चर्चा झाली

त्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली केंद्रशासित लडाख प्रशासनानं गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अन्नप्रक्रिया मंत्रालय आणि वाणीज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यानं लडाखमध्ये आज पहिल्या अन्नप्रक्रिया शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे लडाखमध्ये जर्दाळू सी बकथॉर्न सफरचंद यांसारखी फळं आणि बकव्ही बार्ली यांसारख्या कृषीउत्पादनांच्या अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतवणुकीला मोठा वाव आहे लेह आणि कारगीलमधले अनेक उद्योजक या परिषदेत सहभागी होत आहेत अशी माहिती लडाखचे वाणीज्य आणि उद्योग सचिव सौगात बिस्वास यांनी दिली गगनयान या भारताच्या पहिल्या मानवसहित अंतराळ मोहीमेसाठीचं प्रशिक्षण या महिन्यात सुरु होणार आहे अशी महिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली आहे ते काल नवी दिल्ली धिं बातमीदारांशी बोलत होते

अर्थमंत्रालयानं ही माहिती दिली आहे

देशातली प्राथमिक आरोग्यसुविधा व्यवस्था या केंद्रामुळे मजबूत होईल असही मंत्रालयानं म्ह लं आहे वर्षभराच्या कडक वा ाघा भिंतर अमेरिकेनं चीन बरोबर पहिल्या धिऱ्याच्या व्यापार करारावर सह्या केल्या आहेत जवळपास वर्षभर या संदर्भातला दोन्ही देशांमधला संवाद बद होता हा क्षण भविष्यातल्या सुदृढ व्यापार संबंधांची नांदी असल्याचं मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांनी व्यक्त केलं